शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत उस्मानाबादसोलापूरपंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत तसंच वायूसेना नौसेना आणि स्थलसेनेला तातडीच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पावसामुळे शेतीचं पिकांचे झालेलं नुकसान घरांची पडझड मालमत्तांचं नुकसान यांचेही तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे सोलापूर जिल्हयात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे उस्मानाबादबीड लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे जायकवाडी आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सकाळपासूनच आढावा घेणं सुरु केलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल परिस्थितीचा आढावा घेतला पंढरपूरच्या कंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश अजित पवार यांनी दिले दरम्यान काल सातारा आणि सांगली जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलं कराड पाटण सातारा वाई महाबळेश्वरपाचगणी इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडे तीन फुट उचलून नदीत पाणी सोडण्यात येत आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही काल पावसाचा जोर बराच होता ज्या कमी दाबाच्या पट्टयामुळे हा पाऊस आला तो पट्टा आज कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल नंतर तो गुजरातच्या दिशेनं जाणार असल्यानं त्याच्या प्रभावामुळे आज कोकणात सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार सरी बरसू शकतात या कमी दाबाच्या पट्टयासोबत आलेल्या ढगांमुळे आजही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत हवामान खात्याच्या अंदाजा नुसार उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल अनिल बोंडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती आणि शेतपिकांचे पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकर्यांमना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी संकटात सापडलेल्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी सरकारनं बांधावर यावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली काल उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा येथे नुकसानग्रस्त खरीप पीके आणि शेतीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच शेतीला उद्योगा प्रमाणेच व्यवहार करता यावे म्हणुन शेती आणि शेतकऱ्या संबधी जी तीन विधेयके पारित केली आहेत त्यामधील करार शेतीमुळेच शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट होणार असल्याचं मत राज्याचे माजी कृषी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी लातूरात पत्रकार परिषदेत व्यक्त केलं महाराष्ट्रात दोन हजार सहा साला पासुनच करार शेतीच काम सुरू असल्याच सांगुन डॉ बोंडे म्हणाले की खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच नाशिक भागात वायनरीसाठी आणि पुणे परिसरात पेप्सी कंपनीनं बटाटा चिप्स साठी शेतकऱ्यांशी शेतीमालाचे करार केले आहेत

संत्रा रेल्वे शेतमालाच्या वाहतुकीसाठीची किसान रेल आता नागप्रकरांच्या सेवेतही रुजू झाली असून नागपुरी संत्र्याची वाहतुक करण त्यामुळे आता सोयीचं होणार आहे

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी या गाडीला हिरवी झेंडा दाखवला साखर दंड अधिकृत परवान्याविना उसाचं गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत यंदाच्या वर्षी दुप्पट वाढ करण्यात आली आहे

वाचन प्रेरणा दिन माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्द्रल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त काल राज्यात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला पुस्तकांचं गाव भिलारच्या वतीनं या निमित्त एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं त्याबाबतचा हा वृत्तांत भोगायला शिकवणाऱ्या चंगळवादी वस्तूंपेक्षा जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांचं महत्त्व आपल्या आयुष्यात अधिक असायला हवं असं मत सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक कृष्णात खोत यांनी प्स्तकांचं गाव भिलार या प्रकल्पाच्या वतीनं वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्हर्च्य्अल अभिवाचन आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं

पाडगावकरांची कविता नटसम्राट मधील स्वगत सुप्रसिद्ध पुस्तकांमधले समर्पक उतारे लोककला इतिहास उद्योजकता स्त्रीसाहित्यातील कथा असं विविधांगी साहित्य श्रोत्यांनी अनुभवलं

अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा आनंद घेतला आहे

या कालावधीत बाहेर जिल्ह्यातील आणि परराज्यातील नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी तुळजापूर शहरात प्रवेश करु नये असं आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी केलं आहे

कोविड संदर्भातील चाचणी विषयक तंत्रज्ञान बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मागोवा उपचारांसाठी औषधांची उपलब्धता वगैरे मुद्द्यांचाही त्यांनी या बैठकीत आढावा घेतला लस तयार करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांना सरकारकडून आवश्यक सर्व सुविधा आणि पाठबळ देण्यास सरकार बांधील असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

जोखमीचा जलप्रवास डोंबिवली ते शिळफाट्याचा तासन् तास रखडवणारा प्रवास खड्डे वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी चक्क जलमार्गाचा पर्याय शोधून काढला आहे डोंबिवलीहून सुटणाऱ्या या बोटीनं अवघ्या अर्ध्या तासात ठाणे गाठता येतं मात्र बोटीने प्रवास करणाऱ्याची संख्या वाढत चालली असून सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे हिंदुस्थान समाचार या वृत्त संस्थेच्या बातमीवर आधारित हा वृत्तांत मुंबईतल्या लोकलमधून प्रवासाची मुभा अजून सर्वसामान्य प्रवाशांना मिळालेली नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर चाकरमान्यांना रस्ते मार्गानं शिळफाट्यामार्गे ठाणे मुंबईचा प्रवास करावा लागतो आहे वाहतूक कोंडी खड्डे यामुळे अनेक तास वाया जातात यावर उपाय म्हणून डोंबिवलीकरांनी आता जलमार्गाचा वापर सुरू केला आहे डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव रेतीबंदरहून माणकोली जवळच्या वेहेळे गावापर्यंत फेरीबोट सेवा सुरू आहे मोठागाव ते वेहेळे या प्रवासाला अवघी पाच मिनिटं लागतात तिथून माणकोलीपर्यंत रिक्षानं दहा मिनिटं आणि माणकोलीहून ठाण्यापर्यंत रिक्षानं पंधरा मिनिटं अशा अवघ्या अर्ध्या तासात डोंबिवलीकर प्रवासी वाहतूक कोंडी टाळून ठाणे गाठतात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे बोटीतून जास्तीतजास्त प्रवासी भरून नेले जातात सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता प्रवास केला जातो आहे जर एखादी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे शहर पक्षी निसर्ग आणि पक्ष्यांच्या जवळ जाण्याच्या उद्देशाने वध्याच्या बहार नेचर फाउंडेशन आणि नगरपालिकेच्यावतीने शहर पक्षी निवडणूक घेऊन विजयी पक्ष्याचं शहराच्या मुख्यभागी शिल्प उभारण्याचे आश्वासन दिलं होतं

त्याची बातमी आम्ही आपल्याला तेव्हाही दिली होती आता वर्धेकरांच हे नीलपंखी स्वप्न साकारलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

नीलपंख च्या विजयाची घोषणा खुद्द अरण्यऋषी ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी केली होती विजयी पक्षी शहरपक्षी म्हणून घोषित करून त्याचं शहराच्या मुख्यभागी शिल्प बसविण्याचं आश्वासन नगरपालिकेनं दिलं होतं

नागपूर तुळजापूर महामार्गावरील दत्तपूर टी पॉईंटवर मुंबईच्या जे

स्कूल ऑफ आर्टच्या माध्यमातून अवजड वाहनांच्या टाकाऊ साहित्यातून साकारलेला हा नीलपंख विराजमान झाला आहे

वेल कम ट्र वर्धा या अक्षरांवर हा पक्षी विराजमान असून ये जा करणार्यां चं लक्ष वेधून घेत आहे

यादव यांनी स्पष्ट केलं आहे राजधानी दिल्लीत काही निवडक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी काल त्यांनी संवाद साधला रेल्वेतील सध्याचा शयनकक्ष बंद करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचं त्यांनी यावेळी खंडन केलं वैद्यकीय महाविद्यालय रायगडवासियांचं वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न आता प्रत्यक्षात येत असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची आता पूर्तता करण्यात आली असल्याचं आमच्या प्रतिनिधिनं काल दिलेल्या बातमीत म्हटलं आहे

मात्र तेव्हा ते प्रत्यक्षात आलं नव्हतं भानू अथय्या भारतातल्या पहिल्या ऑस्कर पारितोषिक विजेत्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं काल मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेशभूषेकरिता प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता त्यांच्या पार्थिव देहावर दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापुरात जन्मलेल्या अथय्या अलिकडच्या काळापर्यंत चित्रपट क्षेत्रात सक्रिय होत्या त्यागी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांचं काल प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं गेले काही वर्ष ते कर्करोगानं आजारी होते

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार